गृह मंत्रालयानं काल टाळेबंदीच्या स्थितीसंदर्भात व्यापक आढावा बैठक घेतली त्यावेळी ही माहिती देण्यात आली याबाबत सविस्तर सूचना येत्या एक दोन दिवसात जारी केल्या जाणार आहेत टाळेबंदीमुळे परिस्थिती नियंत्रणात आल्याचंही यावेळी सांगण्यात आलं तीन मे पर्यंत सर्वत्र टाळेबंदीची कडक अंमलबजावणी केली जावी असंही मंत्रालयानं म्हटलं आहे

अडकलेल्या लोकांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवताना बसेसचा वापर करावा तत्पूर्वी या बसेसचं निर्जत्कीकरण करून घ्यावं तसंच प्रवासादरम्यान एकमेकांपासून अंतर राखण्याच्या नियमाचं पालन करावं अशा अटींवर ही सशर्त परवानगी देण्यात येत असल्याचं गृह मंत्रालयानं काल जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी राज्यांनी अगोदर एक नोडल प्राधिकारी नियुक्त करावा आणि त्यानंतर त्या प्राधिकाऱ्यामार्फत या लोकांना त्यांच्या राज्यात पाठवण्याची आणि बाहेरच्या राज्यात अडकलेल्या आपल्या राज्यातल्या लोकांना आणण्याची व्यवस्था करावी असं ग्रहमंत्रालयाच्या या आदेशात म्हटलं आहे दोन्ही राज्यांनी एकमेकांशी चर्चा करून या लोकांच्या प्रवासासंबधीचा तपशील निश्चित करावा अडकलेले लोकं जिथं असतील तिथं त्यांची वैद्यकीय तपासणी करून मगच त्यांना पाठवावं आणि ते त्यांच्या गावी पोचल्यानंतर केंद्र सरकारच्या दिशा निर्देशांनुसार त्यांना घरी किंवा संस्थात्मक विलगीकरणात ठेवावं असं गुह मत्रालयान सांगितलं आहे दरम्यान राज्यात अडकलेल्या स्थलांतरित मजूरांना नियोजनबद्ध पद्धतीनं त्यांच्या गावी पाठवण्यासाठी राज्य सरकार इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहे असं ग्रहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं ते काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते

वसूल न झालेल्या कर्जाच्या रकमा एका ठराविक कालमयादेनतर बँकांकडून ताळेबंदातून निर्लेखित केल्या जातात मात्र याचा अर्थ ते कर्ज माफ केलं असा होत नाही असं जावडेकर यांनी म्हटलं आहे नीरव मोदी तसंच विजय मल्ल्या यांच्याविरोधात कारवाई सुरू आहे त्यांच्या थकबाकीचा एक मोठा हिस्सा वसूल झालेला आहे आणि उर्वरित रक्कम वसूल करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं कोरोना विषाणूग्रस्तावर उपचारासाठी प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग यशस्वी झाला असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे मुंबईच्या लीलावती रुग्णालयात ही चाचणी करण्यात आली असून आता दुसऱ्या रुग्णावर पुन्हा प्लाझ्मा थेरपीने उपचार केले जात असल्याचं टोपे यांनी सांगितलं या उपचार पद्धतीत कोरोना विषाणूमुक्त झालेल्या रुग्णाच्या रक्तातून प्लाझ्मा हा घटक घेऊन तो कोरोना विषाणू बाधिताच्या रक्तात सोडला जातो असं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे मात्र ही पद्धत कोरोना विषाणू ग्रस्तावर उपचारासाठी वापरावी याचा अद्यापतरी काहीही ठोस प्रावा नसल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

शहरातल्या बायजीप्रा इथल्या कोरोना विषाणू बाधित महिलेची काही दिवसांपूर्वी प्रसुती झाली होती या महिलेला तसंच तिच्या बाळाला काल घरी सोडण्यात आलं

सुंदर कुलकर्णी यांनी सांगितल दरम्यान नशेच्या गोळ्या विक्री प्रकरणी शहरातल्या सिटीचौक पोलिस ठाण्यात अटकेत असलेल्या आरोपीचाही कोरोना विषाणू बाधितांमध्ये समावेश आहे

आज आणि उद्या एक मे या दोन दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता कडक टाळेबंदीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे या नियमाचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे नागरिकांनी कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी रस्त्यावर न येता पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन पाटील यांनी केलं आहे दरम्यान औरंगाबाद इथल्या छावणी परिसरात एका बेकरीतल्या कामगाराला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं वृत्त निराधार आहे याबाबत सामाजिक संपर्क माध्यमावरून च्कीची बातमी फिरत असल्याचं निदर्शनास आलं आहे छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांनी याबाबत एक पत्र जारी करून हे वृत्त निराधार असल्याचं स्पष्ट केलं आहे

हे चौघे जण मृत्यू झालेल्या कोरोना विषाणू बाधित महिलेच्या संपर्कातले आहेत त्यामुळे लातूर जिल्ह्यातल्या एकूण बाधितांची संख्या सात झाली आहे

काल सकाळी या दोघांचे अहवाल प्राप्त झाले त्यामुळे आता जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या सोळा झाली आहे रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनानं तीन मे पर्यंत जिल्ह्यातली सर्व द्कानं बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत संचारबंदीची कठोर अंमलबजावणी करण्याबाबत तसचं घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याच प्रशासनान कळवल आहे

त्यामुळे जालना जिल्ह्यात बाधितांची संख्या तीन झाली आहे बाधित तरुणी दोन दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर या तरुणीच्या लाळेचे नमुने प्रयोग शाळेकडे पाठवण्यात आले होते ही मुलगी गुजरात राज्यातल्या सुरतहून आपल्या नातेवाईकांसह पारधला पोहचली होती मात्र ग्रामस्थांनी त्यांना जिल्हा सरकारी रुग्णालयात पाठवलं होतं

विलगीकरण कक्षातून बाहेर आल्यानंतर डॉक्टर परिचारिकांनी या महिलेचं टाळ्या वाजवून आणि पृष्पग्च्छ देऊन अभिनंदन केलं योग्य उपचार तसंच डॉक्टर परिचारिकांनी धीर दिल्यानं आपण ही लढाई जिंकल्याची भावना या महिलेनं व्यक्त केली दरम्यान द्खीनगर भागातल्या कोरोना विषाणू मुक्त झालेल्या महिलेला रुग्णालयातून घरी पाठवण्याबाबत दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल असं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ मध्कर राठोड यांनी सांगितलं

नांदेड इथं उपचार सुरू असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोरोना विषाणू तपासणी केली असता ती बाधित असल्याचं आढळून आलं परभणी जिल्हा प्रशासनानं सेलुत आरोग्य पथकं पाठवली असून संचारबंदी लागू केली आहे

तर येवला इथं एक जण बाधित असल्याचं आढळल आहे

सौम्य मध्यमस्तरीय आणि गंभीर स्वरूपाच्या रुग्णांसाठी ही व्यवस्था असणार असल्याची माहिती आरोग्य सेवा आयुक्त डॉ

या एपद्वारे आपण सुरक्षित असल्याचं सांगितल्यावरच त्यांनी कार्यालयात यावं अशी सूचना केंद्र सरकारनं केली आहे मात्र या अॅपने जर मध्यम किंवा अति धोका असल्याचे संकेत दिले तर संबंधितांनी कार्यालयात न येता पुढचे चौदा दिवस घरीच विलगीकरणात राहावं असं या बातमीत म्हटलं आहे

राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचं ठाकरे यांनी पंतप्रधानांना सांगितल्याचं या वृत्तात म्हटलं आहे

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यासंदर्भात मंगळवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर ठाकरे काल पंतप्रधानांशी याविषयावर द्रध्वनीवर बोलले उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्याचा ठराव राज्य मंत्रिमंडळानं दोन वेळा पारित केला आहे मात्र राज्यपाल कोश्यारी यांनी अद्याप त्याला मंजुरी दिलेली नाही दरम्यान राज्यातल्या कोरोना विषाणू संबंधी परिस्थितीवरही मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात चर्चा झाली राज्य सरकार करत असलेल्या उपाययोजनांची पंतप्रधानांनी माहिती घेतली

नितीन राऊत यांनी व्यक्त केला आहे ते काल झूम ऍपच्या माध्यमातून घेतलेल्या वार्ताहर परिषदेत बोलत होते ऊर्जामंत्री म्हणून पदभार स्विकारल्यापासून सध्याच्या कोरोना विषाणू संकट काळात घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांची माहिती राऊत यांनी यावेळी दिली

औद्योगिक तसंच व्यावसायिक ग्राहकांवर प्रढचे तीन महिने स्थिर आकार लागू होणार नसल्याची माहिती त्यांनी दिली घरग्रती वापराच्या बिलांचे मीटर रिडींग घेणार नसून गेल्या महिन्याच्या सरासरी बिलावरून वीज देयक तयार केलं जाईल असं राऊत यांनी सांगितलं

जिल्हा परिषदेच्या स्वनिधी मधून त्यांना ही मदत दिली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा महाराष्ट्र दिनानिमित्त कोणतेही कार्यक्रम होणार नाही प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री जिल्हाधिकारी पोलिस अधिक्षक अशा निवडक अधिकार्यांच्या उपस्थितीतच ध्वजारोहण होणार असल्याचं शासनानं यापूर्वीच सांगितलं आहे

विलगीकरण कक्षात ठेवलेल्या नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील यावेळी नागरिकांना सर्व जीवनावश्यक वस्तुंचा प्रखठा करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचं बनसोडे यांनी सांगितलं

पुणे औरंगाबाद सारख्या शहरात ग्रामीण भागातले अनेक विद्यार्थी तसंच राज्यातल्या विविध जिल्हा परिषदांमध्ये हजारो शिक्षक स्वतःच्या मूळ जिल्ह्यांपासून शेकडो किलोमीटर अंतरावर अडकून पडले आहेत

टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं त्यांना आर्थिक अनुदान देण्याच्या घेतलेल्या निर्णयानुसार हे अनुदान देण्यात आलं आहे

त्या म्हणाल्या

नाम फांऊडेशनचे प्रमुख नाना पाटेकर मकरंद अनासप्रे राजाभाऊ शेळके यांच्या माध्यमातून या साहित्याची व्यवस्था करण्यात आली

परभणी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्याहस्ते परभणी आय एम एच्या डॉक्टर्सकडे या वस्तु सुपूर्द करण्यात आल्या

उस्मानाबाद शहरातल्या साईराज मित्र परिवाराच्या वतीनं काल रक्तदान शिबिर घेण्यात आलं

या रकमेचा धनादेश अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मणियार निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्याकडे काल सुपूर्द करण्यात आला

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपकेंद्र मंडळाचे सदस्य प्राचार्य डॉक्टर अशोक मोहेकर यांनी पत्नीसह स्वतःचंही एक महिन्याचं निवृत्तीवेतन मुख्यमंत्री सहायता निधीस दिलं आहे नांदेड जिल्ह्यातल्या हिमायतनगरच्या श्री परमेश्वर मंदिर संस्थानचे उपाध्यक्ष महावीर श्रीश्रीमाळ यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच लाख रुपयांचा धनादेश काल जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांच्याकडे सुपुर्द केला

बेकायदेशीररित्या पायी तसंच इतर वाहनांतून घराकडे निघालेल्या या मजुरांना प्रशासनानं ताब्यात घेतलं होतं

या दुकानात सॅनिटायझरचा अधिक साठा असल्याचं आढळून आलं आहे

सार्वजनिक ठिकाणी थुंकणं मास्क न लावणं दुकानावर भाजीपाला विक्री ठिकाणी एकमेकांमध्ये ठरविक अंतर न राखणं किराणा जिवनावश्यक वस्तु विक्रेत्यानं मुख्य वस्तूंचे दरपत्रक न लावणं आदी प्रकरणी ही कारवाई करण्यात आली

द्रदर्शनवरील विविध मालिकांसह अनेक हिंदी इंग्रजी चित्रपटांतून वेगवेगळ्या भूमिका साकारलेले इरफान खान यांना पद्मश्री या नागरी सन्मानासह पानसिंग तोमर या चित्रपटातल्या मुख्य भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं

प्रकृती बिघडल्यानं त्यांना मुंबईत कोकिळाबेन धिरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं उपचारादरम्यान त्यांचं काल निधन झालं इरफान खान यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुख व्यक्त केलं आहे

शेतकऱ्यांना शेत माल बाजार समितीमध्ये आणण्यासाठी प्रभावी यंत्रणा बाजार समितीच्या वतीनं राबवण्यात आली